पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये साबरमती आश्रमातून प्रतिकात्मक दांडीयात्रेला हिरवा झेंडा दाखवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे लोकसहभागाच्या भावनेतून लोकोत्सवाच्या रूपात वर्षभर हा सोहळा होणार आहे

पंतप्रधानांच्या हस्ते आज अनेक सांस्कृतिक आणि डिजिटल कार्यक्रमांचाही प्रारंभ होणार आहे यावेळी पंतप्रधान साबरमती आश्रमामध्ये जमलेल्या लोकांना संबोधित करणार आहेत देशभरात विविध राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनानंही यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग सांस्कृतिक कामकाज मंत्रालय युवक आणि क्रीडा मंत्रालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच ट्राइफेडनं देखील यानिमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे राज्यातही वर्ध्यातल्या सेवाग्राम आश्रमासह मुंबई आणि पुणे अशा तीन ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात क्रांती स्तंभाला अभिवादन करणार आहेत त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक आणि महिला खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला जाईल तर पृण्यात आगा खान पॅलेस इथं उद्या केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं प्रदर्शनाचं उद्घाटन होईल यात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची माहिती देण्यात येणार आहे

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली दरम्यान कोविशिल्ड या लशीप्रमाणेच कोव्हॅक्सीन या लशीचाही आपत्कालीन परिस्थितीमध्ये मर्यादित प्रमाणात वापर करण्यास परवानगी दिली असल्याचं नीती आयोगाचे सदस्य व्ही

पॉल यांनी सांगितलं

महाराष्ट्रातली परिस्थिती चिंताजनक असल्याचं आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनीही म्हटलं आहे राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन कारणीभूत नसून चाचण्यांचं आणि रुग्ण शोधण्याचं प्रमाण घटल्यानं ही संख्या वाढल्याचं त्यांनी सांगितलं तसंच वाढणारी गर्दी आणि कोरोना नियमांकडं दुर्लक्ष याचाही परिणाम झाल्याचं भार्गव म्हणाले दरम्यान वाढत्या विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अनेक जिल्ह्यात निर्बंध कडक करण्यात आले आहेत निवडणूक आयोग अधिसूचना आसाम आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे

या राज्यांमधल्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचीही आज अखेरची तारीख आहे तसंच तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे

पुदुच्चेरी निवडणूक पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि द्रमुक या पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे

भाकप आणि विदुतालई सिरूथैगल कच्ची या सहकारी पक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे पुदुच्चेरीमध्ये द्रमुकला स्वबळावर लढण्याची इच्छा होती मात्र नंतर त्यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता ममता हल्ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याच्या तृणमूल कॉंग्रेसनं केलेल्या आरोपाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल चुकीची माहिती सांगितली जात असल्याबद्दल आयोगानं खेद व्यक्त केला आहे ममता यांच्याबाबत झालेली घटना दुर्देवी असून त्या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे मात्र निवडणुकीच्या काळात राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आयोगाकडं असते हा केला जाणारा दावा चुकीचा आहे असं आयोगानं स्पष्ट केलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा हे या परिषदेत सहभागी होणार आहेत या बैठकीत विविध प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे याशिवाय हिंद प्रशांत प्रदेशात मुक्त खुलं आणि सर्व समावेशक वातावरण कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्यावरही चर्चा होणार आहे तसंच पुरवठा साखळी तंत्रज्ञान सागरी सुरक्षा आणि पर्यावरण बदल या मुद्द्यांवरही चर्चा अपेक्षित आहे

या निधीची मागणी करणाऱ्या विधेयकाला अमेरिकी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी आधीच मंजुरी दिली होती कोरोना काळात अडचणीत आलेल्या देशाची अर्थव्यवस्थेला या मदतनिधीमुळं आधार मिळणार असल्याचं बायडन यांनी विधेयकाला मंजुरी देताना सांगितलं

आगामी टी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेची तयारी म्हणून या मालिकेकडं पाहिलं जात आहे आजच्या सामान्याचं थेट समालोचन आकाशवाणीच्या एफएम वाहिन्यांवर संध्याकाळी साडे सहा वाजल्यापासून केलं जाणार आहे